संरक्षण क्षेत्रासाठी आत्मनिर्भर भारत सप्ताहाचा आज प्रारंभ उद्योग क्षेत्राकडून स्वागत

टाळेबंदीआधीच्या आणि नंतरच्या काळातही शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळे देशातला अन्नधान्य पुरवठा सुरळीत राहू शकला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या बळीराजाचा गौरव केला एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पायाभूत कृषी सुविधा कोष या योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांनी दृकश्राव्य माध्यमातून केला त्यानंतर ते बोलत होते

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यावेळी उपस्थित होते हा कोष कृषि उद्योजक स्टामर्टअप कृषि तंत्रज्ञान आणि पिक कापणी चारा व्यवस्थापन आणि कृषी संपदेच्या पोषणाशी संबंधित शेतकरी समूहांसाठी आहे ही योजना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला

नवी दिल्ली इथून दूरदृश्य पद्धतीने देशातील सर्वात लांब आणि अनोखी अशी ही यंत्रणा ते देशाला समर्पित करतील

या केबलमुळे या बेटांवरील लोकांना उच्च गतीने विश्वासार्ह इंटरनेट सुविधा मिळेल राजधानी पोर्ट ब्लेयर स्वराज दीप लिटिल अंदमान कार निकोबार कामोर्ता ग्रेट निकोबार लाँग आयलँड आणि रंगत या बेटांचा त्यात समावेश आहे

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह आज दुपारी आत्मनिर्भर भारत सप्ताहाचा प्रारंभ करणार आहेत स्थानिक उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे

संरक्षण क्षेत्रात भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्रालय सज्ज असून आत्मनिर्भर भारत योजनेला पुढे नेण्यातील हा महत्त्वाचा टप्पा असेल असं काल राजनाथ सिंह यांनी जाहीर केलं होत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या या घोषणेचे भारतीय उद्योग क्षेत्रानं स्वागत केलं आहे

सरकारची ही घोषणा आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देणारी असून भारतातील संरक्षण सामुग्री उत्पादन क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाची आहे यामुळे लघू आणि मध्यम उद्योगाला चालना मिळेल आयातीवरचा खर्च कमी होईल परकीय चलन वाचेल तसेच रोजगार निर्मिती होईलपरिणामी पाच ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करण्याच्या उद्दिष्टाकड आपली वाटचाल होईल असं भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी नमूद केलं

चाचण्यांची वाढवलेले प्रमाण सर्वेक्षण आणि प्रभावी उपचार व्यवस्था यामुळं हे शक्य झालं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे उत्तम रुग्णवाहिका सेवा प्रमाणित उपचार पद्धती यामुळे अपेक्षित परिणाम मिळत आहेत असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

ई संजीवनी योजनेचा प्रसार करण्यात राज्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी राज्यांचे कौतुक केलं आहे

आतापर्यंत या माध्यमातून एक लाख पन्नास हजारांहून अधिक रुग्णांना ही सेवा मिळाली आहे डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमांतून ब्रॉडबंडआणि मोबाईल फोन्स द्वारे आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या सहकार्यामुळे वैद्यकीय तज्ञांना रुग्णांना उत्तमसेवा देणं शक्य होत आहे

हर्ष वर्धन यांनी ईसंजीवनी योजनेच्या आढावा बैठकीत सांगितलं व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रा पियुष गोयल यांनी केलं आहे राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त काल व्यापारी समुदायासोबत बोलताना ते म्हणाले की भारतात निर्मित वस्तुमाल लोकांनी खरेदी करावा यासाठी ग्राहकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं काम व्यापारी समुदायानं केलं पाहिजे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध न ठेवणाऱ्या देशांमधून निकृष्ट माल आयात करणाऱ्या व्यवसायिकांचं पितळ उघडं पाडण्याचंही काम व्यापारी करु शकतात याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं अगरबत्ती क्रिडा साहित्य टीवी टेलिफोन आणि टायर्स यासारख्या देशात उत्पादित होऊ शकणाऱ्या अनेक आयाती वस्तूंवर सरकारनं यापूर्वीच निर्बंध लागू केले असल्याचं ते म्हणाले

कोळीकोड विमानतळावरील विमान अपघातात मरण पावलेले शूर वैमानिक कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव आज दुपारी मुंबईत आणण्यात येणार आहे उद्या त्यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत साठे यांचा अमेरिकेत असणारा मुलगा आज रात्री भारतात येणार आहे तत्पूर्वी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडिया च्या टर्मिनल दोनवर साठे यांचे पार्थिव काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यांनतर ते भाभा रुग्णालयात नेण्यात येईल अशी माहिती एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली

प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी वैमानिक दीपक साठे आपल्या जीवाची बाजी लावली